आतापर्यंत पीक कर्ज घेताना पीक वीमा घेणं बंधनकारक होतं मात्र काही शेतकरी संघटना आणि राज्यांनी आक्षेप घेतल्यानंतर ही योजना आता वैकल्पिक करण्यात आली आहे याअंतर्गत पिकांच्या नुकसानीचा अंदाज आणि आढावा घेण्यासाठी तसंच दाव्यांची पडताळणी करण्यासाठी द्विस्तरीय प्रक्रिया राबवली जाणार आहे

याअंतर्गत राष्ट्रीय पातळीवर एका मंडळाची स्थापना करण्यात येणार असून हे मंडळ रुग्णालयात आवश्यक सामग्री प्रयोगशाळा तपासणीच्या सुविधा तज्ञ मनुष्यबळ आणि रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांची वागणूक याविषयीचे दिशानिर्देश जाहीर करणार आहे प्रसूतीपूर्व लिंगनिदान चिकित्सा भ्रूणविक्री करणं तसंच अशा बेकायदेशीर प्रक्रियांसाठी संस्था किंवा रॅकेट चालवणं यासाठी कडक शिक्षेची तरतूद या विधेयकात केली आहे

मंडळाच्या काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला मंदीर बांधकाम समितीचे प्रम्ख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी प्रधान सचिव नुपेंद्र मिश्रा यांची तर कोषाध्यक्षपदी पुण्याचे स्वामी गोविंद देवगिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे अयोध्येत राम मंदीर उभारणीच्या कामाला वेग देण्याच्या द्रष्टीनं या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं मंदीर बांधकामासाठी येणाऱ्या देणग्या स्वीकारण्यासाठी भारतीय स्टेट बँकेत खातं उघडण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला चंपत राय यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली

काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यासंदर्भातला अध्यादेश विधी आणि न्याय विभागाच्या सल्ल्यानं तसंच राज्यपालांच्या मान्यतेनं निर्गमित करण्यात येईल

सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे द्रष्टीदोष असलेल्या मुलांना निश्चित करण्यात आलेल्या प्रवठादाराकडून त्याच्या घरी अथवा शाळेत मोफत चष्मा पोहचवण्यात येईल

मुंबईत काल यासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली औरंगाबाद महानगरपालिका राज्य रस्ते विकास महामंडळ तसंच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे ही कामं केली जाणार आहेत या निधीची नगर विकास विभागाच्या शहरी रस्ते विकास निधीतून प्रतिपूर्ती केली जाईल असाही निर्णयही यावेळी घेण्यात आला

मुंबईत मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थित त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी दिली

शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरी इथं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पाळणा सोहळा पार पडला शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी राज्य शासन प्रतिबद्ध आहे असं म्ख्यमंत्री यावेळी म्हणाले किल्ले शिवनेरीच्या नूतनीकरण आणि विकासासाठी तेवीस कोटी रुपये निधीची त्यांनी यावेळी घोषणा केली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केलेल्या भाषणात शिवनेरी किल्ल्याचं ऐतिहासिक स्वरूप जतन करत नूतनीकरण करणार असल्याचं सांगितलं

खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यासह दहा देशांच्या राजदूतांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं प्रसिद्ध उद्योजक हणमंतराव गायकवाड यांना पहिला छत्रपती शिवाजी महाराज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला

औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त लढायांपलिकडील शिवाजी महाराज या विषयावर ते काल बोलत होते ते म्हणाले आजच्या वर्तमानातलं बंड काय आहे हे समजून घेऊन वाटचाल करणं ही शिवचरित्राची एक नवी पर्यायी व्यवस्था असेल आज अत्याचार वाढले

जालना शहरातून काल शिवजयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली हिंगोली इथं छत्रपती शिवाजी महाराज प्रतळा परिसरात खासदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला तर वसमत इथं शिवपालखी काढण्यात आली औरंगाबादच्या शहरातल्या क्रांती चौकात महाराजांच्या पुतळ्यावर हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली औरंगाबाद इथल्या विभागीय कार्यालयासमोर नागरिकत्व सुधारणा कायदा सीएए विरोधात निदर्शनं करणाऱ्या आंदोलकांनी काल शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेतलं या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिल्याचं या आंदोलनाचे समन्वयक अहमद जलीस यांनी सांगितलं लातूर इथं युवा शिवस्पंदन सम्हानं यंदा प्रथमच महिलांची पारंपारिक वेशभूषेत तीन किलोमीटर अंतर चालण्याची स्पर्धा घेतली निलंगा इथं युवक युवती महिलांसह हजारो नागरिकांनी मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा शिवसंकल्प केला बीड शहरातून विविध कला पथकाचं सादरीकरण झालं तसंच सर्वधर्मसमभाव रॅली काढण्यात आली उस्मानाबाद इथंही श्री साई परिवाराच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आलं परभणी इथं काढलेल्या मिरवण्कीत घोडेस्वार झांज पथक सहभागी झाले होते नांदेड इथं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला प्रष्पहार अर्पण करून अभिवादन केलं नांदेड जिल्ह्यात शिवजयंती ऊत्सवानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी सायकलवर भगवे झेंडे लावून फेऱ्या काढल्या लोहा तालुक्यातल्या माळाकोळी नजिकच्या भिल्लू नाईक तांड्यावर गतवर्षी शिवजयंतीच्या मुहर्तावर दुष्काळ मुक्तीचा निर्धार करून कामास सुरूवात करण्यात आली होती काल एक वर्षानंतर दुष्काळमुक्त झालेल्या या तांड्यानं पाण्यानं तुडूंब भरलेल्या तलाव काठावर शिव जयंती साजरी केली अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर

काल शेतकऱ्याने या ठिकाणी पाण्याने भरलेल्या तलावाच्या काठावर शिवजयंती उत्साहात साजरी केली आनंद कल्याणकर आकाशवाणी वार्ताहर नांदेड राज्यात महाविकास आघाडीचं सरकार राबवत असलेल्या लोकाभिमुख योजनांचा लाभ सर्वसामान्यांनी घ्यावा असं आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्क्रतिक मंत्री तसंच अमित देशमुख यांनी केलं आहे लातूर इथं गंजगोलाई परिसरात शिवभोजन थाळी केंद्राचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते